द्ष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने पाण्याचा स्योग्य आणि नियोजनबध्द वापर करण्यासाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना

युनिसेफ संस्थेच्या रेडिओ फॉर चाईल्ड प्रस्कारानं आकाशवाणीचे मुंबई आणि औरंगाबाद केंद्र सन्मानित आणि आयपीएल क्रिकेट विजेतेपदासाठी उद्या चेन्नई स्परकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स दरम्यान अंतिम लढत

या टप्प्यातील होणा या निवडण्कीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग हर्षवर्धन मेनका गांधी नरेंद्रसिंग तोमर क्रिष्णपाल ग्र्जर आणि राव इंद्रजीत सिंग यांचा समावेश आहे तसेच भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी झारखंडचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर हे सुध्दा निवडणूक रिंगणात आहेत कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत दिग्विजय सिंग आणि भ्रपेंद्रसिंग हड्डा तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं भवितव्य या टप्प्यातील मतदानाअंती ठरणार आहे

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल सरकार सत्तेत आल्यास पाणी आणि त्यासंदर्भातील व्यवहारासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच आश्वासन सोनभद्र इथल्या प्रचारसभेत दिलं सोनभद्र जिल्हयात सध्या पाणी आणि वीजेचा अभाव असून यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की सोनभद्र जिल्हयातून देषाला विदयूत प्रवठा केल्या जातो तरी देखील येथील ग्रामीण आगात विजेची समस्या असून गतकाळातील सपा बसपा सरकारच्या च्कीच्या धोरणाम्ळ ही परिस्थिती निर्माण झाल्याचं आरोप पंतप्रधानांनी केला आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे

तंत्रज्ञान दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रजान क्षेत्रात काम करणा या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या देशाच्या शास्त्रजांनी केलेल्या अतुलनिय योगदानाला अभिमानानं आठवण्याचा आजचा दिवस असल्याचं मोदी यांनी व्टिटर संदेशात म्हटलं आहे शास्त्रज्ञांच्या संशोधनानं देश अधिक बळकट करण्यात तसंच स्रक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्व असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे देश तंत्रज्ञानात कायम प्रगतीशिल राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली

हे हेलीकॉप्टर वाय्दलाचे एयर मार्शल ए

ब्टोला यांना सोपवण्यात आलं

अपाचे हेलीकॉप्टरचा पहिला ताफा या वर्षी जुलै महिन्यापर्यंत दाखल होणं अपेक्षित असल्याचं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे वायुदलात अपाचे हेलीकॉप्टर आल्यानं वायुदलाचं सामर्थ्य वाढणार आहे हे हेलीकॉप्टर भविष्यात विविध दलांच्या संयुक्त अभियानांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल भारतीय वायुदलाच्या भविष्यातील आवश्यकतांन्सार आणि अच्क हल्ल्यांसाठी आरत आणि अमेरिकेदरम्यान हेलीकॉप्टरचा हा करार करण्यात आला असल्याचंही सरकारनं कळवलं आहे

आरक्षणाचा फायदा दिल्यानं प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर परिणाम होणार नाही आणि यामुळं योग्यतेच्या सिद्धांताचं उल्लंघनही होणार नसल्याचं न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या पीठानं हा निर्णय देताना म्हटलं आहे दरवर्षी पडणा या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर आणि नियोजन करून त्याचा आराखडा तयार करण्यासाठी जलसंपदा विभागाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे

राज्यातील सिंचनाखालील जमिनीचे अचूक क्षेत्र जाणून धेण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सेटेलाईट मॅपिंग यासारख्या अत्याध्निक तंत्रजाचा वापर केला जाणार आहे उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वापर केल्यास द्रष्काळावर तोडगा काढल्या जावू शकतो या अन्षंगानं ही समिती गठीत केली आहे

या रेल्वेगाडया भारतातील जयनगर आणि नेपाळमधील कुर्थादरम्यान चालवण्यात येणार आहेत काठमांडू इथं काल भारताचे वाणिज्यदूत मनजीव पुरी आणि नेपाळच्या वाहतूक मंत्रालयाचे सचिव मध्सूदन अधिकारी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्ष या करण्यात आल्या या रेल्वेगाडीत एक चालक कक्ष एक वातान्कूलीत डबा तसंच इतर तीन डबे असणार आहे बालकांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर काम करणा या य्निसेफ या संस्थेच्या रेडिओ फॉर चाईल्ड प्रस्कार स्पर्धेत आकाशवाणी मुंबई केंद्रानं एक तर औरंगाबाद केंद्रानं तीन प्रस्कार पटकावले आहेत आकाशवाणी मुंबई केंद्रातले प्रफूल्ल तांबे तसंच औरंगाबाद केंद्रातले कार्यक्रम अधिकारी उन्मेश वाळिंबे नम्रता फलके आणि शिवाजी काटवथे यांना काल म्ंबईत झालेल्या कार्यक्रमात यूनिसेफच्या सदिच्छा दूत करीना कपूर खान यांच्या हस्ते हे प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं राज्याच्या म्ख्य सचिवपदी मंबई महापालिकेचे आय्क्त अजोय मेहता यांची निवड करण्यात आली आहे यूपीएस मदान यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर मेहता यांची नियुक्ती करण्यात आली दरम्यान मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी हे आता म्ंबई महापलिकेचे नवे आय्क्त असतील

जलय्क्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणानी प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती देऊन पावसाळा स्रु होण्याप्र्वी ती प्र्ण करावी तसेच ज्या कामांना प्रशासकिय मंजूरी प्रदान करण्यात आली आहे अशा कामाच्या तात्काळ निविदा प्रक्रियेची कार्यवाही करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करावे अशा सूचना वध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जलयूक्त शिवार अभियानच्या आढावा बैठकीत संबधित यंत्रणाना केल्या

अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाच सुक्ष्म लक्ष असून टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यात येत आहे या अन्षंगाने प्रत्येक उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी आपापल्या ताल्क्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्यांची तत्काळ सोडवणूक करावी असे आदेश अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले आयपीएल क्रिकेट मालिकेचा अंतिम सामना उद्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला स्रूवात होणार आहे पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला परभूत करून मुंबईनं थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता चेन्नईला मात्र दिल्ली कॅपिटल्सला द्रस या क्वालिफायरमध्ये पराभूत करून अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागले मुंबई संघानं आतापर्यंत चारदा अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत

एकूणच दोन्ही संघांमध्ये च्रशीची लढत होणं अपेक्षित आहे